ते आज कोईम्बतूर जवळ स्लूर इथं वाय्सेनेच्या कार्यक्रमात बोलत होते पाकिस्तानी दहशतवादी तळावर सर्जिकल स्ट्राईक करत आपण देशाचं रक्षण करण्यासाठी सदैव तयार असल्याचं वायुसेनेच्या जवानांनी दाखवून दिलं आहे असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले भारतीय वायू सेनेच्या आध्निकीकरण प्रक्रिया स्रु असून त्यात नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडत आहे असं राष्ट्रपतींनी सांगितलं वायूसेनेनं देशाच्या रक्षणाबरोबर आपतकालीन परिस्थितीतही महत्वाची भूमिका बजावल्याचं राष्ट्रपतीनी अधोरेखीत केलं प्लावामा घटनेनंतर सैन्याने पाकिस्तानला चांगला धडा शिकवला मात्र सरकार त्याचं किळसवाणं राजकारण करीत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला आहे

केंद्र सरकारची कर्जमाफी हे लबाडाघरचं आवतण असल्याची टीका पवार यांनी यावेळी केली या निवडणुकीत भाजपा सतेचा द्रुपयोग करेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली यावेळी छगन भूजबळ यांच्यासह अन्य नेत्यांनीही आपले विचार मांडले भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या जंगलामध्ये बॉम्ब टाकले असतील तर पाकिस्ताननं त्यावर प्रत्य्तर का दिलं असा सवाल हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बीरेंद्र सिंग धनोआ यांनी विचारला आहे ते आज दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते बालाकोटमध्ये आम्ही लक्ष्यावर अचूक प्रहार केला या कारवाईत किती दहशतवादी ठार झाले ते मोजण्याचे काम हवाई दल करत नाही सरकार त्याबाबत माहिती देईल असं धनोआ म्हणाले

हे भक्त निवास वारकरी संप्रदायाच्या प्रथा परंपरेला समर्पित करत असल्याची घोषणा एसटी महामंडळाचे अध्यक्ष परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली ते आज पंढरप्रात हे भक्तनिवास आणि नियोजित बसस्थानकाच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते

शिवसेना पक्षप्रम्ख उदधव ठाकरे यांचा शब्द आपल्यासाठी अंतिम असल्याचं राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी म्हटलं आहे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि खोतकर यांच्यात कथित वादासंदर्भात आज जालन्यात खोतकर यांच्या निवासस्थानी सहकार मंत्री स्भाष देशम्ख खासदार दानवे यांनी खोतकर यांच्याशी चर्चा केली त्यानंतर खोतकर बोलत होते ही चर्चा सकारात्मक झाल्याचं सुभाष देशमुख यांनी सांगितलं तर आपल्यातला वाद मिटला असं दानवे यांनी स्पष्ट केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे देशाच्या विकासात कामगारांचं महत्वाचं योगदान असल्याचं यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांनी म्हटलं आहे यवतमाळ इथं आज बांधकाम कामगारांना स्रक्षा साहित्याचं वाटप करतांना ते बोलत होते जिल्ह्यात विविध स्तरावर मेळावे घेऊन कामगारांची नोंदणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं राज्य सरकारनं धनगर समाजाला सवलती घोषित केल्यानंतर आता बंजारा समाजानं देखील आपल्या आरक्षणा सोबतच इतर मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू केला आहे महसुल राज्यमंत्री आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी सरकारनं बंजारा आरक्षणाबाबत ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे असं म्हटलं आहे

भारतीय संघाला हे आव्हान पेलवलं नाही

महाशिवरात्रीचा उत्सव आज देशभरात उत्साहानं साजरा केला जात आहे ठिकठिकाणच्या शिममंदिरांमधे पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत वेरुळचं घृष्णेश्वर हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ आणि बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी भाविकांनी आज पहाटेपासूनच गर्दी केली आहे मुंबईच्या भूलेश्वर बाबूलनाथ आणि वाळकेश्वर तसंच ठाणे अंबरनाथ इथल्या प्रसिदध शिवमंदिरांमधे पहाटेपासून अभिषेक आणि पूजा अर्चा होत आहे सिंधूदर्ग जिल्ह्यात क्णकेश्वरच्या महाशिवरात्र यात्रेला सुरुवात झाली आहे काल मध्यरात्री पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शासकीय पूजा झाली त्यांनतर पहाटे अडीज वाजल्यापासूनच भाविकांसाठी दर्शन ख्लं करण्यात आलं

महाशिवरात्र आणि सोमवार एकाच दिवशी आल्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे मात्र वेतन वाढवून देण्याच्या मागणीसाठी देवस्थान द्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी सम्प प्कारल्यानं महाशिवरात्रीनिमित्तचे जादा कार्यक्रम रद्द झाले आहेत ब्लडाणा जिल्हयाच्या मेहकर तालुक्यातल्या श्री श्रेत्र ओलांडेश्वर आणि पळशी येथे शंकरगिरी महाराजांचे दर्शनासाठी आज सकाळपासूनच भाविकांची गर्दि झाली होती

हर हर महादेवाच्या गजरात सकाळी भगवान शंकराची प्जाअर्चा करुन दुग्धाभिषेक करण्यात आला जालना शहरासह जिल्ह्यात आज महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली जालना शहरातल्या पंचम्खी महादेव मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच रांगेत उभे राहन दर्शन घेतलं महाशिवरात्रीनिमित राष्ट्रपति रामनाथ कोविन्द आणि प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी देशातल्या जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत भगवान शंकराच्या आशिर्वादानं सर्वाच्या जीवनात सुख शांतता आणि समद्धी येवो असं त्यांनी आपल्या श्भेच्छा संदेशात म्हटलं आहे मोबाईल सिम कार्ड मिळवण्यासाठी तसंच बँक खाती उघडण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार क्रमांकाचा ऐच्छिक वापर करायला परवानगी देणाऱ्या अध्यादेशाला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मान्यता दिली आहे लोकसभेत मंजूर झालेलं हे विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ न शकल्यानं अध्यादेश काढावा लागला विदर्भात त्रळक ठिकाणी काल हलका ते मध्यम स्वरूपांचा पाउस झाला तर त्रळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला उत्तर कोकणात कमाल तापमानात लक्षणीय घट झाली उत्तर कोकणात दिवसाचं तापमान सरासरीपेक्षा कमी होतं